या बैठकांमध्ये अधिवेशनातली रणनीती ठरवली जाणार आहे विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी होतत आली आहे तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाची बैठक डोणार आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा अहवाल सादर केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्राही अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाबरोबरच अवनी वाधिणीचा मृत्यू राज्यातली दुष्काळ परिस्थिती शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिवस्मारकाचा मुद्रा जलयुक्त शिवार योजनेतला भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरून अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे

या काळात विविध फुलझाडांचा बहर मुंबईत पहायला मिळतो अधिवेशनाच्या निमित्तानं महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे विधानभवन आणि मंत्रालय परिसर विविध फुलझाडांनी आणि शोभेच्या झाडांनी सजवला जात येत आहे

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला

देशातील कोळसा उत्पादन आणि पुरवठ्याबाबतच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचं केंद्रीय कोळसा मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे गेल्या चार वर्षाच्या तुलनेत भारत कोळशाची कमी प्रमाणात आयात करेल आणि कोळशाचा दर्जाही वाढला आहे असं गोयल यांनी सांगितलं मुंबईत आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते राज्यात निर्माण झालेल्या दृष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं वेळीच पावलं उचलून निश्वित कृती कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी करणारं एक पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना दिलं आहे पवार यांनी या पत्रासोबतच दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही मुख्यमंत्र्यांना दिली आहे

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निःशुल्क क्रमांकावर माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी अँप वर नोंदवण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे नाशिकमधल्या डॉ महेंद्र महाजन या सायकलपटूनं कश्मिर ते कन्याकुमारी दरम्यानचा सायकल प्रवास दहा दिवसात पूर्ण केला तीन हजार आठशे पन्नास किलोमीटर अंतर त्यानं सायकलनं पार केलं पाच नोव्हेंबरला त्यानं या सायकल प्रवासाला सुरुवात केली

बार्शी कुर्डुवाडी राज्य मार्गावर वांगरवाडी हद्दीत आज पहाटे हा अपघात झाला ही बस नांदेडहून मुंबईच्या दिशेनं जात होती जखमींना बार्शीच्या रुग्णालयात दाखल केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटात झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत

एसटीच्या शिवशाही बसनं एका कंटेनरला मागून धडक दिल्यानंतर बसच्या मागोमाग येणाऱ्या टेम्पोनं बसला धडक दिली अपघातानंतर वाहनं बाजुला करण्याचं काम सुरू असताना आणखी एका लक्झरी बसनं शिवशाही बसला धडक दिली

जखमीना नजीकच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केल आहे रुग्णांची प्रकृति स्थिर आहे